मोदी यांचं अहमदनगरच्या प्रचारसभेत आवाहन

सूर्यप्रकाश यांच्या हस्ते विमोचन आणि सिंगापूर खूल्या बॅडमिंटन स्पर्धेत पी

सिंधूचा महिला एकेरिच्या उपांत्यफेरित प्रवेश

नागरिकांनी पोकळ आश्वासनांना बळी न पडता निर्णय घेण्यास सक्षम असलेलं सरकार निवडावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे भाजप शिवसेना रिपाई रासप महाय्तीचे अहमदनगरचे उमदेवार डॉ स्जय विखे पाटील शिर्डीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ अहमदनगर इथं आयोजित जाहीर सभेत पंतप्रधान बोलत होते काश्मीरमध्ये स्वतंत्र पंतप्रधान देण्याची मागणी करणाऱ्या पक्षासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार एकत्रितपणे निवडणूक लढवत आहेत देशात दोन पंतप्रधान देण्याच्या या पक्षांच्या मागणीबाबत शरद पवार किती दिवस मौन बाळगणार असा प्रश्नही मोदी यांनी केला संयुक्त प्रोगामी सरकारच्या कारभारावर टीका करतानाच आपल्या सरकारनं गेल्या पाच वर्षांत घेतलेल्या निर्णयांचा पंतप्रधानांनी आढावा घेतला उद्या साजऱ्या होत असलेल्या श्रीराम नवमीच्या त्यांनी श्भेच्छा दिल्या महात्मा ज्योतिबा फ्ले यांचंही पंतप्रधानांनी कालच्या जयंतीनिमित्तानं स्मरण केलं म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंही यावेळी भाषण झालं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या निर्णयावर म्ख्यमंत्र्यांनी टीका केली या सभेविषयी अधिक माहिती ऐक्या आकाशवाणीच्या आमच्या प्रतिनिधीकडून बाईट पंतप्रधानांच्या अहमदनगरच्या सभैकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं या सभैनं गर्दीचाही उचचांक नोंदवला ज्येष्ठ काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ स्जय विखे यांना भाजपानं नगरची उमेदवारी जाहीर केली असल्यानं ही निवडण्क राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी ठरली आहे आता स्वतः राधाकृष्ण विखे पाटील काय निर्णय घेतात याची उत्सुकता सर्वांना होती मात्र खुद्द पंतप्रधान आपल्या लोकाच्या प्रचारासाठी आलेले असतानाही राधाकृष्ण विखे पाटील या सभैकडे फिरकलेही नाहीत त्यामुळे त्यांच्या भाजपा प्रवेशाबाबतच्या चर्चाना सध्या तरी पूर्ण विराम मिळाला आहे सर्व राजकीय पक्षांनी निवडणूक रोख्यांच्या पावत्या आणि देणगीदारांची माहिती बंद पाकिटात निवडणूक आयोगाकडे जमा करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत

सरन्यायाधीश रंजन गोगोई न्यायमूर्ती दीपक ग्प्ता आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या पीठानं आज हे अंतरिम निर्देश जारी केले एका बिगर सरकारी संस्थेनं निवडणूक रोखे योजनेच्या वैधतेला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे या याचिकेच्या स्नावणी दरम्यान न्यायालयानं हे अंतरिम निर्देश दिले केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे तीन विद्यापीठांच्या क्लग्रूंची निय्क्ती करण्यात आली असून रजनीश क्मार श्क्ला यांना वध्याच्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे क्लग्रू म्हणून निय्क्त करण्यात आलं आहे या सोबतच नजमा अख्तर जामिया मिलिया इस्लामियाच्या पहिल्या महिला क्लग्रू म्हणून निय्क्त करण्यात आले असून संजिव शर्मा मोतिहारी इथल्या महात्मा गांधी केंद्रीय विद्यापीठाचे क्लग्रू म्हणून निय्क्त करण्यात आले आहे

या लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे

गडचिरोली चिमूर या अन्सूचित जमातीसाठी राखीव असलेल्या लोकसभा मतदारसंघात अंतिम आकडेवारी अद्याप प्राप्त झाली नाही

भीमराव आंबेडकर यांनी संसदेत दिलेली निवडक भाषणांवर आधारित प्स्तिका प्रसार भारतीचे अध्यक्ष ए सूर्यप्रकाश यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं प्रकाशित करण्यात आली देशातील तळागाळातील लोकांच्या उत्थानाकरिता बाबा साहेबांच्या सहाकार्याला अभिवादन करण्याकरिता आयोजित कार्यक्रमाच्या अन्शंगानं हे प्रकाशन करण्यात आलं आंतरजालाच्या काळापूर्वी भारतीय संविधानाच्या लेखनाकरिता केलेल्या संशोधनाचे त्यांचं कार्य महत्वपूर्ण असून राष्ट्रीय एकात्मिका आणि सामाजिक न्यायाच्या दृष्टीनं सुद्धा ते महत्वाचं योगदान असल्याचं वक्तव्य यावेळी ए सूर्यप्रकाश यांनी बोलतांना केलं लोकसभा निवडण्कीमध्ये यंदा पहिल्यांदाच लाइव्ह वेब कास्टिंगचा प्रयोग करण्यात आला त्याम्ळे मतदान केंद्रावरील गर्दी आणि विविध स्विधांच्या सूचना वेळोवेळी जिल्हाधिकारी कार्यालयातून थेट मतदान केंद्राधिकाऱ्यांना मिळत होत्या

त्याचे संचलन जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन इथनं केले जात होते

तसंच काही गडबड आढळून आल्यास गर्दी वाढली असल्यास ई व्ही एम खराब झाले असेल तर त्याचे नियोजन करण्याचे निर्देश दिले जात होते

तेव्हा येथील स्रक्षा यंत्रणांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या जिल्हाधिकारी अष्विन म्द्गल आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा यांनी वॉर रूमची पाहणी करून माहिती घेतली

माघार घेतलेल्यामध्ये अपक्ष उमेदवार आणि जिल्हा परिषद सदस्य सिमंतीनी कोकाटे आणि छावा संघटना अध्यक्ष आणि अपक्ष उमेदवार करण गायकर राज् कटाळे रमेश भाग्यवंत आणि महेश आव्हाड यांनी माघार घेतली

त्याम्ळे आता रिंगणात आठ उमेदवार शिल्लक आहेत प्रम्ख लढत य्तीच्या भारती पवार आघाडीचे धनराज महाले माकपचे जे

गावित यांच्यात होईल भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी

सिंधू हिनं सिंगापूर ख्ल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरित्या उपांत्य फेरित प्रवेश केला आहे

दुसऱ्या सामन्यात भारताच्याच सायना नेहवाल ला मात्र परभवाचा सामना करावा लागला

प्रूष एकेरित तायवानच्या चांऊ तीव चेन कड्न भारताच्या समीर वर्माला पराभव पत्करावा लागला दरम्यान किदाम्बी श्रीकांत जपानच्या प्रतिस्पध्र्यांशी सामना करणार आहे

अमरावती विद्यापीठाच्यावतीन फ्ले आंबेडकर संय्क्त जयंती महोत्सव डॉ आंबेडकर अभ्यास केन्द्राच्यावतीन साजरा करण्यात येणार असून यावर्षी विशेष आकर्षण म्हणून अधिसभा सदस्य डॉ

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ डॉ आंबेडकर अभ्यासकेन्द्र फ्ले आंबेडकर संय्क्त जयंती महोत्सव समिति केंद्राच्यावतीने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्लग्रु डॉ म्रलीधर चांदेकर हे राहणार आहे तर प्रम्ख अतिथि म्हण्न प्र क्लग्रु डॉ राजेश जयप्रकर प्र क्लसचिव डॉ हेमंत देशम्ख डॉ सचिन गायकवाड हे राहणार आहे

मनीष गवई यांनी देशाच्या विकासात य्वकांची भूमिका यावर सार्क देशात बाज् मांडली आहे य्वकांना जागृत करण्यासाठी त्यानी अनेक सामाजिक उपक्रमांचे आणि प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन केले आहे लोकसभा निवडणूकीच्या चौथ्या टप्यासाठी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे